त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन करत आहोत सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धूवा आणि सुरक्षित अंतर राखा

पंतप्रधानांकड्न राज्याचं कौतक कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली दूसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली कामगिरी करत आहे असं सांगत त्यांनी राज्याचं कौतुकही केलं यावेळी म्ख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्याकडून स्रु असलेल्या नियोजनाबद्दल आणि उपाययोजनाबद्दलही म्ख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली पंतप्रधान आणि केंद्र सरकारनं महाराष्ट्राला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मुख्यमंत्र्यानी त्यांचेही आभार मानले

लहान मलांचं कोविड रूग्णालय येरवडा भागातल्या भारतरत्न राजीव गांधी हॉस्पिटल मध्ये कोविड रुग्णालय बनवलं जात असून राज्यातलं हे लहान मुलांचे पहिलं कोविड रुग्णालय असणार आहे

फॅमिली डॉक्टरांशी संवाद ग्रामीण भागात पसरत चाललेल्या कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागातल्या फॅमिली डॉक्टरांशी राज्य टास्क फोर्स थेट संपर्क साधणार आहे देशभरातला अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम असल्याची माहिती रत्नागिरी सिंधूर्दर्गचे खासदार विनायक राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे

कारागृहातला करोना राज्यातल्या कारागृहांमध्ये झालेला कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता आगामी काळात किरकोळ गुन्ह्यातल्या आरोपींना अटक न करता केवळ गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीनांच अटक करण्यात यावीअशी शिफारस कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना केली आहे राज्यातील कारागृहात आधीच क्षमतेपेक्षा जास्त कैदी असून कारागृहात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं चित्र आहे त्यामुळे कारागृहातल्या कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी रामानंद यांनी आपण ही शिफारस केल्याचं पत्रात सांगितलं आहे

तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात उभारण्यात आलेलं हे कोविड सेंटर कालपासून सुरु करण्यात आलं आहे

मात्र तरीदेखील विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा करण्याची प्रशासनाची भूमिका खेदजनक असल्याची भावना निवासी डॉक्टरांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे त्याचबरोबर दोन वर्षासाठीचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणीही निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या पुण्यातल्या मार्डने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला पत्राद्वारे केली आहे

रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानंतर त्या रुग्णाची औषधं तशीच पडून असतात ही औषधं गरजू रुग्णांना उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईतल्या डॉ मार्कस राणे यांनी ती औषधं कोरोना रुग्णापर्यंत पोहचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे

रामराव गडाख लक्ष्मण विष्णू तरमळे आणि संजय सुखदेव इंगळे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत

या काळात कृषी अवजारे शेतीशी संबधित दुकानं वगळता अन्य सर्व दुकानं बंद राहणार आहेत